केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करावेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानं आज सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक झाली लासलगाव इथं सरासरी पाच हजार शंभर रुपये क्विंटल तर विंच्र इथं पाच हजार तिनशे रुपये क्विंटल भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना ऑन लाईन आणि ऑफ लाईन शिक्षण किंवा द्रध्वनीद्वारे सम्पदेशनासंबंधी कार्य पूर्ण करता यावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवास्थानी भेट घेऊन आपलं निवेदन दिलं

जिल्हा प्रशासनानं याचा अहवाल नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे